भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज टी

थीम यांच्यात लढत केंद्रीय अर्थसंकल्पात सुचवलेल्या नवीन सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसच अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत होऊन प्रत्येक नागरिक आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल असा विबास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दूरघित्रवाणीच्या माध्यमातून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ते काल बोलत होते रोजगार निर्मितीकरता केंद्र सरकारनं कृषी पायाभूत सुविधा वस्त्रोद्योग आणि तंत्रज्ञान या चार क्षेत्रांवर विशेष लक्ष्य केंद्रित केलं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरता अर्थसंकल्पात एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला असल्याचं त्यांनी सांगितलं पारंपरिक पद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर उद्यानविद्या मत्स्यपालन पशुपालन या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होतील असं ते म्हणाले

या अर्थसंकल्पामुळे देशाच्या वर्तमानातल्या गरजा पूर्ण होण्याबरोबरच या दशकातल्या भविष्यातल्या अपेक्षा देखील पूर्ण होतील असं ते म्हणाले सरकारी नोकऱ्यांसाठी सामाईक ऑन लाईन परीक्षा किसान रेल कृषी उडान यांसारख्या योजनांमुळे समाजातल्या विविध घटकातल्या नागरिकांना लाभ होईल असा विधास त्यांनी व्यक्त केला हा अर्थसंकल्प नागरिकांचा आणि नागरिकांसाठीचा अर्थसंकल्प असल्यानं यात शक्यतोवर कराचा भार कमी करायचा प्रयत्न केला आहे जेणे करून सर्वसामान्य जनतेच्या हातात अधिक पैसा येऊ शकेल विवाद से विब्बास यासारख्या योजनांमुळे कायदेशीर विवाद कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच न्यायालयीन प्रक्रियेवरचा लोकांचा विधास दृढ होईल असं त्यांनी सांगितलं या दशकातल्या पहिल्या अर्थसंकल्पाबद्दल प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या सहकार्यांच अभिनंदन केलं असून कृती आणि दिशा यांचा समन्वय असलेला सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याचे गौरवोद्वार काढले आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रामुख्याने मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्गाच्या हातात सरकारला पैसा ठेवायचा आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले आहे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या सरकारला आयकराची प्रक्रिया सोपी करायची आहे आणि परतावे भरणाऱ्यांचे प्रमाणही वाढवायचे आहे करदात्यांना आदर मिळावा हे सरकारचे उद्दिष्ट आहे त्याचाच एक भाग म्हणून करदात्यांची सनद सादर केल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या क्रयशक्ती वाढावी खासगी गुंतवणुकीला चालना मिळावी आणि सार्वजनिक खर्च वाढावा यासाठी वित्तीय तुटीच्या उद्दिष्टामध्ये अर्धा टक्क्याची शिथिलता आणल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं महसुली उत्पन्नावर आणखी दबाव टाकता येणार नाही त्यामुळे एफआरबीएमचे उल्लंघन न करता हा निर्णय घेण्यात आल्याचे सीतारामन म्हणाल्या कंपनी करातली कपात नव्या कंपन्यांना मिळालेले लाभ वाढीव जीएसटी संकलन यामुळे अधिकाधिक महसुल गोळा होईल

केंद्रीय अर्थसंकल्प गुंतवणूक कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला चालना देईल असा विश्वास व्यक्त करत उद्योग जगतानं अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे या अर्थसंकल्पात उद्योगाला अनुकूल अनेक योजना असल्याचं वाणिज्य आणि व्यापार महासंघाचे महासंघालक चंद्रजीत बँनर्जी यांनी म्हटलं आहे हा अर्थसंकल्प म्हणजे वैयक्तिक पातळीसह उद्योग आणि राष्ट्राला सक्षम करण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे असं फिक्कीनं म्हटलं आहे प्राप्तिकरात कपात झाल्यानं करदात्यांना दिलासा मिळाल्याचं फिक्कीच्या अध्यक्ष संगिता रेड्डी यांनी सांगितलं आहे तर हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उभारी देईल असा विश्वास असोवेमचे उपाध्यक्ष विनीत अगरवाल यांनी म्हटलं आहे

निर्भया प्रकरणातल्या दोषींच्या फाशी संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे दोषींच्या फाशीला देण्यात आलेल्या स्थगितीला आव्हान देणारी याचिका केंद्र सरकारने न्यायालयात सादर केली आहे याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने चारही दोषी आणि तिहार कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे याप्रकरणी न्याय कक्षेबाहेर जाऊन दोषींच्या फाशीच्या शिक्षेला न्यायाधीशांनी स्थगिती दिल्याचा दावा केंद्र सरकारने याविकेत केला आहे याप्रकरणी तीन आरोपीर्षी दया याविका राष्ट्रपर्तींनी फेटाळली असून पवन या आरोपीने अजून दया याचिका सादर केलेली नाही

चीनमधील भारतीयांना घेऊनयेणारं दुसरं विमान देखील नवी दिल्लीकडे निघालं आहे

कोरोनाविषाणूचा संसर्ग झाल्यामुळे चीनमधल्या वुहान प्रातांतल्या नागरिकांना मायदेशीआणण्याचे प्रयत्न सुरू आहे

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन तसंच कॅबिनेट सचिवांनी काल नवी दिल्लीत कोरना विषाणू रोखण्याच्यादृष्टीनं केलेल्या तयारीची आढावा बैठक घेतली

तर कोरोनाची लागण झालेल्या केरळमधल्या एका रुग्णाची प्रकृती स्थीर असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे सूरजकुंड मेळ्यात भागीदारदेश म्हणून सहभागी झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उज्बेकिस्तानये आभारमानले आहे उज्बेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिरझीयोयेव्ह यांच्या नेतृत्वात भारत आणिउज्बेकिस्तान संबंध अधिक दृढ होतील असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरम्हटले आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कालच सुरजकुंड मेळ्याचं उद्घाटन केलं संगीत नाट्य आणि तेर विविध कलाप्रकारांचं व्यासपीठ असलेल्या मुंबईतल्या लोकप्रिय काळा घोडा महोत्सवाला काल मोठ्या उत्साहात आरंभ झाला हा महोत्सव नऊ दिवस चालणार असून यात मुंबईकरांना प्रसिद्ध कलाकारांचं गायन वादन आणि तिर कला प्रकरांचा आस्वाद मनसोक्त घेता येईल असं महोत्सावाचे समन्वयक निकोल मूडी यांनी सांगितलं हे या महोत्सावाचं एकविसावं वर्ष असल्यानं यंदा विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सर्वियाचा नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम यांच्यात लढत होईल पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या ल्यूक सॅव्हिल्ले आणि त्याचा साथीदार मॅक्स परसल आणि ब्रिटनच्या जो सॅलीसबरी आणि त्याचा अमेरिकन साथीदार राजीव राम यांच्यात अंतिम लढत होईल दरम्यान काल महिला एकेरीच्या विजेते पदासाठी झालेल्या लढतीत अमेरिकेच्या सोफिया केनिन हीनं स्पेनच्यागार्बिन्या मुगुरुझा हिचा पराभव करून कारकिर्दीतीलं पहिलं प्रँडस्लॅम विजेतेपदजिंकलं